पुणे विभागात महिनाभरापूर्वी प्रचंड तुटवड्यामुळे चर्चेत आलेल्या रेमडेसिव्हिर इंजेक्शनची मागणी आता निम्म्याने कमी झाली आहे

कोविडच्या गंभीर रुग्णांची कमी झालेली संख्या आणि मध्यम ते तीव्र लक्षण असलेल्या ऑक्सिजनवरील रुग्णांसाठीच केला जाणारा इंजेक्शनचा वापर हे रेमडेसिव्हिरच्या घटलेल्या मागणीचं प्रमुख कारण असल्याचं अन्न आणि औषध प्रशासनानं म्हटलं आहे पिंपरी चिंचवड शहरात कोरोनाचा संसर्ग कमी झाला असून कोरोनानंतर उपचार घेणाऱ्यांची संख्या वाढली आहे

प्णे शहरातल्या प्रलंबित कामांना आणि विविध विकासकामांना गती द्या अशी मागणी आज शहर भाजपाच्या बैठकीत आयुक्त विक्रम कुमार यांच्याकडे करण्यात आली भाजपाचे शहराध्यक्ष जगदीश मुळीक यांच्या अध्यक्षतेखाली आज नगरसेवकांची बैठक झाली

आयुक्तांसह खाते प्रमुखांना या बैठकीला निमंत्रित करण्यात आलं होतं सातारा रस्त्यावर कोट्यवधी रुपये खर्च करून उभारण्यात आलेला बीआरटी मार्ग जर बस गाड्यांसाठी वापरता येणार नसेल तर तो इतर वाहनचालकांसाठी खुला करावा अशी मागणी राष्ट्रवादी काँग्रेसतर्फे करण्यात आली आहे याबाबतचं निवेदन नगरसेविका अश्विनी कदम यांनी आज अतिरिक्त आयुक्त आणि पीएमपीएमएल प्रशासनाला दिलं मेट्रो जंक्शनच्या कामासाठी शिवाजीनगर न्यायालय परिसरातल्या तीन झोपडपट्टयांचं पुनर्वसन केलं जाणार आहे

शिवाजीनगर इथल्या कामगार पुतळा राजीव गांधीनगर आणि तोफखाना झोपडपट्टीच्या जागेवर मेट्रोचं जंक्शन उभारलं जाणार आहे

त्यासाठी प्रत्येक जिल्हा परिषदेनं आपापल्या क्षेत्रातल्या शाळांची यादी शिक्षण विभागाला सादर करावी असे निर्देश देण्यात आले आहेत

या प्रकल्पाअंतर्गत निवड होणाऱ्या शाळांमध्ये पिण्याच्या पाण्याची योग्य व्यवस्था चांगली स्वच्छतागृहं पुरेसा सूर्यप्रकाश येणाऱ्या वर्गखोल्या क्रीडांगणं प्रयोगशाळा उभारून दर्जेदार शिक्षणासाठी स्योग्य वातावरण निर्माण केलं जाणार आहे कोरोना प्राद्भाव आणि त्यामुळे लागलेल्या टाळेबंदीच्या काळात सर्वसामान्य ग्राहकांची ऑनलाईन खरेदीची सवय वाढीला लागली आहे